प्लवामा दहशतवादी हल्ल्यामागे असलेल्या दहशतवादी गटांना जबर किमंत चुकवावी लागेल असा शिरा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ते आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असून या दहशतवादी कृत्यामागच्या शर्क्तींना निश्वितच शिक्षा मिळेल असं ते म्हणाले जगात पूर्णपणे एकटा पडलेल्या आपल्या शेजाऱ्याला त्याच्या अशा कट कारस्थानांमुळे भारत अस्थिर होईल असं वाटत असेल तर ते मोठी चूक करत आहेत कारण असं कधीही होणार नाही असं ते म्हणाले हा संवेदनशील प्रश्र असल्यानं याबाबतीत राजकीय चिखलफेक करु नये असं आवाहन मोदी यांनी राजकीय पक्षांना केलं अशा प्रसंगी भारत एकजुटीनं लढतो हा संदेश जगात गेला पाहिजे असं ते म्हणाले या हल्ल्याचा तीव्र निषेध करणाऱ्या आणि भारताला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले भारतानं पाकिस्तानला दिलेला सर्वाधिक पसंतीचा देश हा दर्जा काढून घेतला आहे जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आवश्यक त्या सर्व राजनैतिक प्रक्रिया सुरू करेल असा निर्णयही या बैठकीत घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुलवमा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्वांजली वाहण्यात आली या घटनेचं सखोल विश्लेषणही या बैठकीत झाल्याची माहिती जेटली यांनी दिली या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत पुरवणाऱ्यांना याची मोठी किमत चुकवावी लागेल असा श्रीनगरला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज श्रीनगरला पोहचले आहे

जवानांच्या कुटुंबानं काळजी करू नये आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत या बलिदानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं तासगाव क्षे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचं अनावरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

पूलवामा दहशतवादी हल्ल्याचा आज राज्यभरात ठिकठिकाणी निषेध होत आहे मुंबईत वांद्रे शिवसेनेनं अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आणि झेंड्याचं दहन करून पाकिस्तानचा निषेध केला पालघर जिल्ह्यात वाणगाव नाका ी शिल्या ग्रामस्थांनी पाकिस्तान चा प्रतीकात्मक पुतळा जाळला आणि पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या कोल्हापुरात राष्ट्रवादी काँप्रेस शिवसेना यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करून पाकिस्तानचा निषेधात घोषणाबाजी केली मुस्लीम समाजही रस्त्यावर उतरला आणि पाकिस्तानचा निषेध करत त्यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्वांजली वाहिली हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी आतेरेकी हल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला निषेध सभा आणि मोर्चे काढून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या वसमत शहरात व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून वसमत व्यापारपेठ बंद ठेवली गडचिरोलीत गांधी चौकात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला धूळ श्रेहर आणि जिल्ह्यातही पाकिस्तान प्रस्कृत दशहतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करत सर्व पक्षीय पदाधिकारी विविध संघटना तरुण मित्र मंडळ विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरुन पाकिस्तानचे झेंडे अतिरेक्यांचे पुतळे जाळले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी एक तास अधिक काम करुन शहीद जवानांना श्रद्वांजली अर्पण केली परभणी जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला ठिकठिकाणी पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले आणि शहिदांना आदरांजली वाहण्यात आली या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातले दोन जवान शहीद झाले आहेत त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ठिकठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण केली जात आहे नाशिकमध्ये विविध आंदोलनं तसंच दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करून निषेध करण्यात आला

मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली

त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापुर्वीच देण्यात आला होता ही रक्कम तातडीनं पात्र बाधित शेतक यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना दिल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं राज्यात स्वाईन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण निदान उपचार लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीचा वापर केला जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे स्वाईन फ्लू संदर्भात प्रभावीपण जनजागृती होण्याकरता विविध माध्यमांचा वापर करतानाच वेगवेगळ्या समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणं शालेय स्तरावर जनजागृती मोहिम घेणं यात्रा उत्सव आठवडे बाजाराच्या ठिकाणी आरोग्य शिक्षण देणं आदी सर्वंकष कृती योजना फेब्रवारी महिन्यात अंमलात आणण्याची निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ आणि धूळे दौ यावर येत असून यावेळी ते अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत त्यांच्याहस्ते नांदेड धिं एकलव्य निवासी विद्यालयाचं उद्घाटन होणार असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते नव्या घराच्या किल्ल्या सोपवल्या जातील ते व्हिडियो लिंकद्वारे अजनी पुणे रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील प्रधानमंत्री धुळ्यात कृषी सिंचन योजनेअंतर्गत पंजारा मजौली प्रकल्पाचं उद्घाटन करतील

या पुलांची कामं संबंधित भागात महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे

परभणीतल्या सेलू शहरात प्रधानमंत्री आवास योजना तसंच रमाई घरकूल योजनेमधल्या लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करुन द्यावी यासाठी आज रिपब्लिकन सेनेनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं

माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीसांच्या सायबर प्रकल्पाला देशपातळीवरील दोन महत्त्वाचे पूरस्कार मिळाले आहे केरळमधल्या कोची श्व झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यात येत्या दोन दिवसात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे